या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे भारत चीन सीमा भागातल्या स्थितीबीबत प्रधानमंत्री या नेत्यांशी चर्चा करणार आहेत

अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात ही माहिती दिली आहे ही गंभीर जखमी आणि मृतांची एकत्रित संख्या असल्याचं या अहवालात म्हटलंय या भागात जैसे थे स्थिती असताना ती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न चीनच्या बाजूनं झाल्यामुळे ही चकमक उडाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे या चकमकीत दोन्ही बाजूंची जीवितहानी झाली याआधी उच्चस्तरावर झालेल्या कराराचं प्रामाणिकपणे पालन चीननं केलं असतं तर ही हानी टळली असती असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय सोमवारी रात्री लडाखमधे गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमधे चकमक उडाली होती मात्र आता ती थांबली असल्याचं लष्कराच्या प्रसिदधिपत्रकात म्हटलं आहे

आधी एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले होते या चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांचा पार्थिव देह आज संध्याकाळपर्यंत त्याच्या गापी तेलंगणात सूर्यापेट इथं आणला जाईल असं सूर्वांनी सांगितलं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व व्यवस्था केली जात असल्याचं लष्कराच्या तसंच राज्य सरकारच्या यंत्रणांनी सांगितलं गलवान खोऱ्यात चीनी लष्कराशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आदरांजली वाहिली आहे सैनिकांचे प्राण गमावणं वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे असं ट्वीट त्यांनी केलंय या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अत्यूच्च धैर्य आणि शौर्याचं प्रदर्शन करत प्राणांचं बलिदान केलं आणि भारतीय लष्कराची उच्च परंपरा कायम राखली देश त्यांचा पराक्रम आणि त्याग कधीही विसरणार नाही आपल्या भावना त्यांच्या क्ट्बियांसोबत आहेत असं सिंग यांनी म्हटलं आहे त्यांच्या साहस आणि शौर्याचा देशाला अभिमान असून या कठीण समयी सारा देश त्यांच्यासोबत आहे असंही त्यांनी म्हटलंय

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी शहाण्णव कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार अठ्ठावीस झाली आहे

आतापर्यंत एकशे त्रेसष्ट बाधितांचा मृत्यू झाला असून एक हजार दोनशे सात रुग्णांवर उपचार सूरू आहे

मृत्यूवेळी या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झालेली होती मात्र इतरही काही आजार या रुग्णांना होते त्यामुळे स्थानिक प्रशासनानं या रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाला नसल्याची नोंद केली होती राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं या माहितीची शहानिशा केली होती त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना भारतीय वैदयकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेनं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांन्सार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसारच हे समायोजन करण्यात आल्याचं म्ख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत

यापूर्वी एप्रिल मे मध्ये या परिक्षांचे आयोजन करण्यात येणार होते मात्र कोरोनामुळं या परीक्षा प्ढे ढकलण्यात आल्या आहेत कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची जूलै महिन्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

राष्ट्रीय स्तरावरची पात्रता आणि प्रवेश परिक्षा अर्थात नीट पुढे ढकलल्याची अफवा खोटी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा प्रकारची सूचना समाजमाध्यमांवर फिरत असल्याम्ळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाचं वातावरण होतं

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेत स्थळांवरच्या सूचनाचं पालन करावं असंही सरकारनं म्हटलं आहे

या राज्यामधे महाराष्ट्राचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची ही सहावी बैठक आहे

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळानं मंडणगड आणि दापोली तालुक्यांमध्ये झालेल्या न्कसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज मंडणगडमध्ये दाखल झालं रमेश क्मार यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचं हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे

या आधी ज्या प्रवाशांनी आपले मासिक किंवा ट्रैमासिक पास काढले असतील परंत् टाळेबंदीम्ळे प्रवास करणं शक्य झाले नसेल अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक किंवा ट्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे ज्यांना या पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो देण्याची व्यवस्था एसटी महामंडळानं केली आहे त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं

याचं थेट प्रक्षेपण द्रदर्शन तसंच इतर डिजिटल व्यासपीठांवर सकाळी साडेसहाला केलं जाईल

त्यानंतर पावणे आठ वाजता योग विषयातल्या तज्ञांची मुलाखत प्रक्षेपित केली जाईल आय्ष मंत्रालयातर्फे यावर्षी घरामध्ये योग आणि कट्टंबासोबत योग हा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आखला आहे

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं आज याबाबत नाराजी व्यक्त केली एकदा मुदतवाढ दिल्यानंतर त्यामागचं उददिष्टं जपलं गेलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी बँकांवर सोडून देता येणार नसल्यानं सरकारनं यात हस्तक्षेप केला पाहिज् असं न्यायालयानं सांगितलं बँकांनाही त्यांच्या ठेविदारांना व्याज दयायाचं असल्यानं कर्जाच्या हप्त्यांवरचं व्याज पूर्णपणे माफ करणं बँकांसाठीही कठीण आहे असं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं सॉलिसीटर जनरल तूषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं

हा लक्षात घेता अशी व्याजमाफी बँकाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणारी ठरेल आणि ठेविदारांचं हितही त्यामुळं धोक्यात येईल असं ते म्हणाले